एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टीकपासून मुक्तीसाठी साबरमती आश्रमात आयोजित मोहिमेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार सहभागी भारत हागणदारीमुक्त झाल्याची करणार घोषणा माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनाही जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे प्रधानमंत्री श्रीन खान यांनी केलेले आरोप जम्मू कश्मीर सरकारनं फेटाळले भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात पहिला सामना

देशात आणि परदेशातही गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजघाटावर तसंच संसद भवनातही गांधीजींना पृष्पांजली अर्पण करतील गांधीजयंतीनिमित्त आयोजित प्रार्थनासभेला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद श्व सावरमती आश्रमाला भेट देतील तसंच एकदाच वापरात येणा या प्लास्टिकपासून आश्रमाला मुक करण्याच्या मोहिमेत सहभागी होतील

गांधीजी हे जगासाठी आदर्श होते आणि त्यांनी सर्वांना धार्मिक ऐक्य अस्पृश्यतानिवारण आणि महिलांची उन्नती करण्याचा मार्ग दाखवला असं राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी म्हटलं आहे गांधीजींच्या सत्य अहिसा सलोखा नैतिकता आणि साधेपणा या तत्त्वांचा अंगिकार केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय गांधीजींच्या मनात निर्भयतेचं बीज कसं पडलं याचं चित्रण करणा या हे राम या लघुपटाचं प्रकाशन काल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज पक्षाच्या देशव्यापी गांधी संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील गांधीजयंनिमित्त काँग्रेसनं देशभर पदयात्रा आयोजित केल्या आहेत नवी दिल्ली कें पदयात्रेचं नेतृत्व काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी करणार असून राहल गांधी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत

हा जागतिक विक्रम ठरण्याची शक्यता आहे

भारतीय दूतावास आणि दक्षिण आशिया फाऊंडेशनच्या संयुक विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात भारत आणि नेपाळचे नामवंत फॅशन डिझायनर तसंच चित्रपट निर्माते मुझफ्फर अली आणि त्यांच्या पत्नी निरा अली या नवीन आणि वैविध्यपूर्ण खादी आणि हातमाग निर्मित कपड्यांचं प्रदर्शन करणार आहेत माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विजय घाट क्विं जाऊन शास्त्रीजींच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करतील

जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनीच दिली होती महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नागरिकांना देशाला प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ घेण्याचं आवाहन केलं समाजातल्या प्रत्येकाने पाणी आणि पर्यावरणाच्या संरक्षणावरोबरच देशाला प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करावा असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तिर ज्येष्ठ मंत्र्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांना आदरांजली वाहिली देशात स्वच्छ भारत मोहिम सुरू झाल्यानंतर राज्यातही या मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं

त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराड मतदार संघातून उमेदवारी दिली आहे

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना या तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान भारत भेटीवर येणार आहेत शेख हसिना या बांगलादेशमधे सत्तेत आल्यानंतर तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दुस यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे या दौ यात त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार आहेत

दोन्ही प्रधानमंत्री तीन वेगवेगळ्या द्विपक्षीय प्रकल्पांचं व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत अमेरीकेतल्या डियाना प्रांताचे गव्हर्नर एरिक हलकॉम्ब यांनी नवी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट धेतली या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि डियाना यांच्यातल्या भविष्यातल्या सहकार्याबाबत चर्चा केली डियानासारख्या मोठ्या प्रांतासोबत काम करण ही आनंदाची बाब असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

पाकिस्तान हा दहशतवादापासून सर्व जगाचं लक्ष अन्य ठिकाणी वळवण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचंही ते म्हणाले

यातले बरेच पत्रकार हे सरकारवर टीका करणारे आहेत असंही ते म्हणाले भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे विशाखापट्टणम िक आज सकाळी साडेनऊ वाजता मालिकेतला पहिला सामना सुरू होईल आकाशवाणीवरून हिंदी आणि उजी भाषेत या सामन्याचं धावतं समालोचन प्रसारित होणार आहे

मालिकेतला शेवटचा सामना शुक्रवारी सूरतमध्येच होणार आहे

या दौऱ्यातला हा भारताचा सलग चौथा विजय आहे भारतातर्फे अमित रोहिदास आणि सिमरनजीत सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला तर बेल्जियमतर्फे कप्तान फेलिक्स डेनायर यानं एकमेव गोल केला भारत आणि बेल्जियम यांच्यात उद्या पुन्हा लढत होणार आहे दोहा धिं सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत काल भारताचा अविनाश सावळे पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळ्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला

बिहारमध्ये गंगा पुनपुन आणि बूढ़ी गंडक नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिथली पूरस्थिती गंभीर झाली आहे

मालदीवच्या संरक्षण दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतीय संरक्षण दलाचं योगदान महत्वपूर्ण आहे असं मालदीवनं म्हटलं आहे